पंचायत राज मंत्रालयाच्या माध्यमातून राबवली जाणारी ही प्रमुख योजना असून यात ग्रामीण भारतात बदल घडवून आणण्यासाठी आणि लक्षावधी लोकांच सशक्तीकारण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे

यानंतर संबधित राज्यांकडून लाभार्थींना प्रत्यक्ष प्रमाण पत्रे दिली जाणार आहेत

ग्रामीण भागातील घर मालकांना घराच्या हक्काच्या नोंदी उपलब्ध करून देणं आणि मिळकत प्रमाणपत्र देणे हे योजनेचं उद्दीष्ट आहे चार वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने ही योजना देशभर राबविली जाणार आहे

यामुळे ग्रामस्थांना कर्ज आणि इतर आर्थिक लाभ घेण्यासाठी हे प्रमाण पत्र उपयोगी पडणार आहे कोट्यावधी ग्रामीण मालमत्ता धारकांना फायदा व्हावा यासाठी तंत्रज्ञानाच्या आधुनिक साधनांचा प्रथमच मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला आहे

नागरिकांनी आपल्या सूचना नमो अॅप किंवा माय जी ओ व्ही खुल्या मंचावर पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे आकाशवाणीची सर्व केंद्र तसंच वेबसाईट आणि न्यूजऑन ए आय आर या ऍपवरुन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल गृह मंत्रालय महिलावरील लैंगिक अत्याचारासंदर्भातल्या प्रकरणांची चौकशी घटनेच्या अहवालानंतर दोन महिन्यांत पूर्ण करावी असे निर्देश गृह मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले आहेत

आरोपपत्रांवर वेळेवर कारवाई व्हावी यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणातील तपासावर नजर ठेवण्याचे निर्देश गृह मंत्रालयानं दिले आहेत याबाबत गृह मंत्रालयानं नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत गुन्हा झाल्यास एफ आय आर ची नोंद करणं अनिवार्य असून पोलिस ठाण्याच्या हद्दीबाहेर एखादा गुन्हा झाला असेल तर पोलीस कायद्यानुसार एफ आय आर किंवा झिरो एफ आय आर दाखल करून घेऊ शकतात महिलांवरील लैंगिक छळाचे गुन्हेदेखील अशा प्रकारच्या गुन्ह्यांत येतात अस गृह मंत्रालयानं म्हटलं आहे सीबीआय हाथरस उत्तर प्रदेशमधील हाथरस इथं झालेल्या कथित बलात्कार आणि मृत्यूची चौकशी सी बी आय द्वारे करण्याबाबत केंद्र सरकारने काल अधिसूचना जारी केली आहे संबधित शाखेकडे ही अधिसूचना सोपवण्यात आली असून प्राथमिक माहिती अहवाल मिळाल्यानंतर न्यायवैद्यक तज्ञांसह तपास पथक गुन्हा घडल्याच्या ठिकाणाला भेट देणार आहे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची सी बी आय चौकशी करण्याची शिफारस केली होती

जितेंद्र सिंह यांनी दिली आहे

पसंतीच्या उमेदवारांना मदत करण्यासाठी मुलाखतींमध्ये गुणांमध्ये फेरफार करण्याचा आरोप होत होता मुलाखत बंद केल्यामुळे आणि केवळ लेखी परीक्षेच्या गुणांचा विचार केल्यामुळे सर्व उमेदवारांना समान संधी मिळाली असल्याचं सांगत मोठ्या प्रमाणात वेळ आणि खर्च कमी झाला असल्याचं सिंह यांनी म्हटलं आहे चीन अमेरिका चीनची आक्रमक वागणूक केवळ संवाद आणि करार करून बदलू शकणार नाही हे स्वीकारण्याची वेळ आता आली आहे असं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी म्हटलं आहे चीनने आपल्या विस्तारवादी धोरणातून भारताच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भाग जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असल्याचंही ते म्हणाले

क्वाड अर्थात भारत ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका चार मोठ्या लोकशाही आणि सामर्थ्यशाली अर्थव्यवस्था असलेल्या देशांना धमकावल्या बद्दल पोम्पीओ यांनी चीनवर जोरदार हल्ला केला मंगळवारी क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची टोकियो इथं भेट झाली इंडो पॅसिफिक दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या बाजूने चीनच्या आक्रमक लष्करी हालचालीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली

पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे आणि महिला संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काल पत्रकार परिषदेत ही घोषणा केली यावेळी मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या स्वागतासाठी राज्यव्यापी उत्सवदेखील साजरा केला जाणार असल्याचं सांगत उद्या पुणे जिल्ह्यातील वरवंड ते चौफुला या ट्रॅक्टर यात्रेने या उत्सवाची सुरुवात होईल असं उपाध्ये यांनी यावेळी सांगितलं

तर आज सनरायझर्स हैद्राबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुपारी तर रात्री मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामने होणार आहेत टेनिस फ्रेंच खुल्या टेनिसमध्ये आज पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत राफेल नदालची लढत नोवाक जोकोविचशी होईल उपांत्यफेरीत नदाल यानं दिएगो बार्ट्जमन याचं तर जोकोविचने स्टेफानोस त्सित्सिपास याचा पराभव केला